आज संध्याकाळी त्यांनी कर्नाटक विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली अध्यक्षांना भेट्रन आपल्या राजीनाम्याच्या निर्णयाबाबत त्यांना कळवण्याची परवानगी आज सकाळी सर्वोच्च न्यायालयानं त्यांना दिली या आमदारांना संरक्षण देण्याचे आदेशही न्यायालयानं दिले तसंच अध्यक्षांनी या प्रकरणात आजच्या दिवसात निर्णय द्यावा असंही न्यायालयानं बजावलं दरम्यान आपण आणि इतर बंडखोर आमदार राजीनामा मागे घेणार नसून या निर्णयाशी भाजपाचा काही संबंध नसल्याचं बंडखोर आमदार नारायण गौडा यांनी बातमीदारांना सांगितलं राज्यसभेत आज काँग्रेसनं कर्नाटक आणि गोव्यातील राजकीय स्थितीचा म्द्दा उपस्थित केला सभागृहाचं कामकाज स्रु होताच काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी हा मुद्दा उपस्थित केला कर्नाटकमधे जनतेनं निवडून दिलेलं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात असून कर्नाटक आणि गोव्यामधली स्थिती लोकशाहीचा अपमान आहे असा आरोप यांनी केला माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्याला उत्तर दिलं काँग्रेसच्या वर्तमान स्थितीबाबत बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष कोण आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला काँग्रेसच्या स्थितीला भाजपा कशी जबाबदार अस शकते याबाबत जावडेकर यांनी आश्चर्य व्यक्त केलं त्यानंतर या मुद्यावरुन काँग्रेस सदस्यांनी सभात्याग केला लोकसभेतही या म्द्यावरुन काँग्रेससह इतर काही विरोधी पक्षांनी सभात्याग केला गुजरातमधे आज विशेष सीबीआय न्यायालयानं जुनागढचे माजी लोकसभा खासदार दिनू सोलंकी आणि इतर सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली माहिती अधिकार कार्यकर्ते अमित जेठवा यांच्या हत्येप्रकरणी ही शिक्षा स्नावण्यात आली आहे गीरच्या जंगलातील बेकायदेशीर खाणकाम आणि त्यात माजी खासदारांची भूमिका जेठवा यांनी उघडकीला आणली होती

अयोध्येतल्या रामजन्मभूमी बाबरी मशीद जमीन विवादाबाबत मध्यस्थ समितीने सद्यस्थिती अहवाल एका आठवडयात सादर करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायधीश न्यायमूर्ती एफ एम आय कालीफुल्ला हे या समितीचे अध्यक्ष आहेत

समितीकडून सद्यस्थितीचा अहवाल मिळाल्यानंतर मध्यस्थी प्रक्रिया लवकर पूर्ण होणार नाही असं वाटलं

गोवा राज्यातल्या दहा काँग्रेस आमदारांनी आज नवी दिल्लीत भाजपा कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत प्रवेश केला

यावेळी गोव्याचे म्ख्यमंत्री प्रमोद सावंत हेही उपस्थित होते

आणि पक्षाला विधानसभेत मजब्ती आली आहे राज्यातील भाजप सरकारला गोवा फॉर्वर्ड पार्टीचे तीन आणि तीन अपक्ष आमदारांचा पाठींबा आहे रेल्वे मंत्रालयाच्या चालू आर्थिक वर्षाच्या अनुदान मागण्यांवरच्या चर्चेला आज लोकसभेत सुरुवात झाली रेल्वेच्या खाजगीकरण्याचा आरोप करत काँग्रेसच्या अधीररंजन चौधरी यांनी भारतीय रेल्वेची दयनीय झाल्याचं मत मांडलं भाजपाच्या स्नील क्मार सिंह यांनी रेल्वे स्धारणांसाठी रालोआ सरकारनं महत्वाची पावलं उचल्याचं सांगत झारखंडमधल्या रेल्वे सुधारणांचा आढावा घेतला तर रेल्वेच्या खाजगीकरणाला आपला विरोध राहील असं द्रमुकचे कनिमोझी यांनी स्पष्ट केलं राष्ट्रक्लमधे मालदीवचा प्न्हा समावेश करावा अशी मागणी भारतानं केली आहे लंडन इथं राष्ट्रक्ल देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी हा म्द्दा उपस्थित केला

जयशंकर यांनी ब्रिटनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जेरेमी हंट यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा केली वकील इंदिरा जयसिंग यांच्या निवासस्थानासह मंबई आणि दिल्लीत पाच ठिकाणी सीबीआयनं आज छापे घातले त्यांचे पती आनंद ग्रोव्हर यांच्या बिगरसरकारी संस्थेवरही सीबीआयनं छापे घातले छाप्यादरम्यान काही कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत परदेशी निधी नियंत्रण कायद्याचा भंग केल्याचा आरोप ग्रोव्हर यांच्यावर ठेवण्यात आला आहे गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरुन सीबीआयनं ग्रोव्हर आणि त्यांच्या स्वयंसेवी संस्थैच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे

मात्र त्याचं गैरवाटप झाल्याचा आरोप ठेवत त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे

या योजनेखाली नैप्ण्य क्षमता दाखवणा या क्रीडा पट्ंना आठ वर्षे प्रतिवर्ष पाच लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येते क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली योजनेने देशभरातील सर्व जिल्ह्यातून आणि ग्रामीण भागातून नैप्ण्य सक्षम असणा या क्रीडापट्ंची निवड करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं

केंद्रीय स्क्ष्म लघ् आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत लेखी उतरात ही माहिती दिली

आरोग्य योजना यशस्वी होण्यासाठी लोकांना अद्यावत सूचना आणि माहिती देण्यावर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी भर दिला जागतिक लोकसंख्या दिनानिमित आयोजित कार्यशाळेचं उद्घाटन करताना डॉ

वाढती लोकसंख्या हा चिंतेचा विषय असून त्यावर बंधन घातलं पाहिजे यासाठी लोकांमधे योग्य संवादाची आवश्यकता आहे अशा प्रकारचा संवाद साधल्यानंच पोलिओ निर्मूलनाचा कार्यक्रम यशस्वी झाल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितलं

काँग्रेस नेते राहल गांधी यांनी आज शेतक यांच्या आत्महत्येचा प्रश्न लोकसभेत मांडला शुन्य प्रहरात गांधी यांनी केरळमधील वायनाडच्या एका शेतक यांने कर्जा पोटी काल केलेल्या आत्महत्येचा प्रश्न मांडला ते म्हणाले की देशभरातील शेतकरी सध्या द्रवस्थने आहेत बैंकांनी कर्जाने ब्डलेल्या शेतक यांना बँकांनी नोटीसांचा तगादा लावू नये म्हणून रिझर्व बँकेने निर्देश द्यावेत अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्र सरकारने शेतक यांच्या कर्जबाजारी पणावर कोणतीही उपाययोजना केली नसल्याची टीका त्यांनी केली उतरादाखल केलेल्या भाषणात गृहमंत्री राजनाथ सिंग यांना देशभरातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण घटल्याचं सांगितलं काँग्रेस नेते पी चिंदबरम यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर आज टिका केली देशाच्या अर्थव्यस्थेत रचनात्मक स्धारणा करण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्यात येत नसल्याचं ते म्हणाले राज्यसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरच्या चर्चेत ते बोलत होते एकूण महसूल एकूण खर्च वितीय तूट आणि इतर आकडेवारी नसलेला हा पहिलाच अर्थसंकल्प असेल अशी टीका त्यांनी केली देशांतर्गत आणि घरग्ती बचत स्धारावी यासाठी अर्थसंकल्पात क्ठलीही तरतूद नाही सरकारनं कर संकलनाबाबत ठेवलेली उद्दिष्टं वास्तववादी नाहीत असं ते म्हणाले आसाममधे आज आणखी नवीन विभागात पाणी शिरल्याने प्रस्थिती गंभीर झाली आहे चिंराग जिल्ह्यामधे मदतीसाठी सैनेला पाचारण करण्यात आले आहे याशिवाय राष्ट्रीय आपती निवारण दल आणि राज्याचे दलही पूर ग्रस्ताना वाचण्याचा प्रयत्नांची शिकस्त करत आहे प्राम्ळे रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे म्ख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज व्हिडिओ कॉन्फरेनसद्वारे प्र स्थितीचा आणि बचत कार्यचा आढावा घेतला